रायसीना डायलॉग या परिषदेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन त्यांनी केलं

चार दिवस दूरदृश्य प्रणालीद्वारे चालणाऱ्या या परिषदेत या वर्षी पन्नास सत्रं होणार असून पन्नास देशांमधले दीडशे वक्ते त्यात सहभागी होणार आहेत नायडू संवाद देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी वेळोवेळी संवाद साधत आहेत गेल्या आठवड्यातच पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरना परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेतला होता निर्मला सीतारामन भारतात वेगानं पसरत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात पुन्हा मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करण्याची शक्यता अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी फेटाळून लावली आहे चाचणी मागोवा उपचार लसीकरण आणि सुरक्षा नियम या पंचसुत्रीच्या आधारे सर्वंकष उपाय योजनांच्या मदतीनं भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवल्या जात असून आता टाळेबंदी लागू करून अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालापास यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली त्या वेळी त्यांनी हे प्रतिपादन केलं मुख्यमंत्री कोरोना विषाणूची साखळी तोडण आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली

केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील या संदर्भातील नवे आदेश राज्य शासनानं काल प्रसिद्ध केले

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले जाणार असल्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले होते काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमाद्वारे या निर्बंधांची घोषणा केली

अत्यावश्यक श्रेणीतील व्यवहार आणि सेवा वगळता कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार आहे मात्र त्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत हॉटेल रेस्टॉरंट यांच्यामधून घरपोच सेवेला परवानगी असेल मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच लसीकरण बंधनकारक असेल चित्रपटगृहे नाट्यगृहे प्रेक्षागृहे उद्याने खरेदी केंद्रे जल क्रीडा केंद्रे जलतरण तलाव व्यायामशाळा क्रीडा संकुले बंद राहतील चित्रपट मालिका जाहिराती यांचे चित्रीकरण बंद राहील अत्यावश्यक सेवा न प्रवणारी सर्व दुकाने खरेदी केंद्रे केश कर्तनालयं बंद राहतील

दरम्यान आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे महिला वयोवृध्द नागरीक विधवा दिव्यांग असंघटित क्षेत्रातील नागरिक कामगार रिक्षाचालक आणि आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र साधेपणाने अभिवादन कार्यक्रम होणार आहेत नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम कमीत कमी नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार असून अनुयायांनी घरी राहूनच महामानवाला आदरांजली अर्पण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत असामान्य आणि बह्आयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला वेगळा मार्ग निर्माण केला जातीभेद विरहीत आधुनिक भारताचं स्वप्न त्यांनी पाहिलं असं सांगत जनतेनं डॉ आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीची मूल्यांची जपणूक करून समृद्धआणि बलशाली भारताच्या निर्मितीत आपलं योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं असून समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

यावेळी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याजीवनावर आधारीत किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते होणार आहे गुजरातमधील अहमदाबाद मुक्त विद्यापीठातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून गुजरातचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत या दोन दिवसीय बैठकीत चर्चा होणार आहे

नववर्ष रमजान देशातील काही भागात आज तमिळ नववर्षबैसाखी बिहू हे सण साजरे होत असून आजपासून मुस्लीम बांधवांच्या रमजान या पवित्रमहिन्याला ही सुरुवात होत आहे यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत रमजानद्वारे गरजू दुर्बलांची सेवा देण्याचा संदेश देण्यातआला आहे समानता बंधुता आणि सौहार्द यांचं महत्त्व अधोरेखित करणारा हा महिना आहेअसं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

त्यामुळं आज दुपारीच या टप्प्यातील प्रचार थांबवावा लागणार आहे

दरम्यान आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बनर्जी भाजपा अध्यक्ष जे पी नडडा तसंच भाजपच्या स्मृती इराणी बाबुल सुप्रियो जाहीर सभा घेण्यार आहेत

सियाचीन युद्ध स्मारकावर ब्रिगेडियर गुरपाल सिंग यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद वीरांना आदराजली अर्पण केली

आजही उणे तापमानात बर्फाच्छादित भागात भारतीय जवान छातीचा कोट करून देशाच्या सीमेचं रक्षण करत असतात देशाच्या संरक्षणात अमूल्य योगदान देणाऱ्या या वीर जवानांच्या बलिदानाला शौर्याला नमन करण्यासाठी दर वर्षी हा सियाचीन दिन साजरा करण्यात येतो भारत फ्रान्स भारत आणि फ्रान्स यांना व्यापार आणि गुंतवणूक संरक्षण आरोग्य शिक्षण ऊर्जा या क्षेत्रात मोठी संधी असून त्यासाठी सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे फ्रान्सचे पराराष्ट्र व्यवहारमंत्री ले ड्रायन आणि भारताचे पराराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली भारत आणि फ्रान्स यांच्यामधील व्यापार सातत्यानं वाढत असून भारत आणि युरोपीय संघातील व्यापार आणि ग्रंतवणूक कराराच्या आवश्यकतेबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली फ्रान्सचे पराराष्ट्र व्यवहारमंत्री ले ड्रायन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं